भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी एस येदियुरप्पा यांची संसदीय विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे आज सकाळी झालेल्या भाजपा आमदारांच्या बैठकीत हा निर्णय झाला त्यानंतर येदियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी आपल्याकडे आवश्यक बह्मत असल्याचा दावा केला जनता दल सेक्यूलरच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एच

कुमारस्वामी यांची निवड झाली असून काँप्रेस सोबत जाण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे काँग्रेसनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत

जनता दल सेक्यूलर आणि काँप्रेस यांची आघाडी अनैतिक असल्याची टिकाही त्यांनी केली निवडणूक प्रचार काळात हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध कटू बोलत होते याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आश्वर्य व्यक्त केलं असून ्रिक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका पुन्हा सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे ते काल ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते कर्नाटकात काँप्रेस सरकारची कामगिरी उत्तम होती आणि लोकही त्याबाबत समाधानी होते असं असताना समोर आलेले निकाल बुचकळ्यात टाकणारे आहेत असं जयंत पाटील म्हणाले मतपत्रिकांची पद्धत काही प्रगत देशांमधेही चालू असताना निवडणूक आयोग जेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरच का अडून आहे असा सवाल त्यांनी केला जेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसाठी भाजपा आग्रही असेल तर मग निवडणुका न घेतलेल्याच बऱ्या असंही ते म्हणाले

गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारनं पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केलं नाही

अशोक चव्हाण यांनी केली आहे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासभेत काल ते बोलत होते

संयुक्त अरब अभिरातीचा तीन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर ते बोलत होते

केडगाव अल्या दुहेरी हत्याकांडातला प्रमुख संशयित आरोपी असलेला जिल्हा कॉंप्रेसचा माजी अध्यक्ष भानुदास कोतकर याला अहमदनगर झेल्या न्यायालयानं काल पाच दिवसांची कोठडी दिली एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या कोतकरनं या हत्याकांडाचा कट रचला असा आरोप आहे त्याला पोलिसांनी सोमवारी पुण्यात अटक केली होती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे दरम्यान या हत्याकांडातल्या फरार आरोपीना अटक व्हावी या मागणीसाठी मयत दुबे कोतकर यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेल उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतलं मुंबईत मागच्या आठवङ्यात अटक केलेल्या फैजल हसन मिर्झाला दहशतवादी गटात दाखल करणाऱ्या फारुख देवडीवाला याला संयुक्त अरब अमिरातीत पोलीसांनी अटक केली